बागोदर जमुआ गिरीदीह डुमरी आणि टुंडी या पाच नक्षलग्रस्त विधानसभा क्षेत्रात आज दुपारी तीन वाजता प्रचार संपतील तर अन्य दहा मतदारसंघांमधे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रचार करता येईल मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय नेत्यांकडून रॅली आणि प्रचारसभामधून प्रयत्न केल जात आहेत सर्वच पक्षांचे स्टार प्रचारक आणि वरीष्ठ नेते सभा आणि रॅलीत सहभागी होत आहेत

याशिवाय काँप्रेस राजदचे नेते आणि झारखंड मुक्तिमोर्चांचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी आणि ऑल झारखंड स्टुटंडस् युनियनचे प्रमुख सुदेश कुमार महतो आज प्रचारसभा घेणार आहेत भारत आणि इंडोनेशिया दरम्यान सुरक्षा संरक्षण व्यापार आदी क्षेत्रात संबंध आणखी दृढ व्हावेत या अनुषंगानं परराष्ट्रीय व्यवहारमंत्री एस जयशंकर आणि इंडोनेशियाचे परराष्ट्रमंत्री रत्नो मरसुदी यांच्यात काल नवी दिल्ली इथं बैठक झाली या बैठकीत सहाव्या भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाच्या परिषदेचा आढावा घेण्यात आला या बैठकीत दोन्ही देशांचे संबंध आणखी दृढ करण्यावर भर देण्यात आला असं परराष्ट्र मंत्रालयातर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे

या करारासाठी रचनात्मक सुधारणा आणि चीनच्या बौद्वीक संपदा तंत्रज्ञान हस्तांतरण कृषी परकीय चलन आदी क्षेत्रातल्या आर्थिक आणि व्यापार पद्धतीत बदल करण्याची गरज व्यक्त करण्यात आली या करारानुसार जर चीननं करारातील कुठल्याही बाबीचा भंग केला तर ट्रम्प प्रशासनाला शुल्कांची फेरअंमलबजावणी करता येणार आहे चीनी आयातीवरील सध्याचं शुल्क कमी करण्याबाबत अमेरिकेनं तयारी दर्शवली आहे तर चीननं अमेरिकेकडून सोयाबीन आणि अन्य कृषी उत्पादनं खरेदी करण्याचं आश्वासन दिलं आहे गंगा नदी पुनरुज्जीवन संरक्षण आणि व्यवस्थापनाच्या राष्ट्रीय परिषदेच्या पहिल्या बैठकीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तरप्रदेशातल्या कानपूरला भेट देणार आहेत प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल या बैठकीत मोदी गंगा नदीच्या स्वच्छेतीशी संबंधित कामाच्या विविध पैलूंबाबत चर्चा करतील तसंच झालेल्या कामाचा आढावा घेतील त्यानंतर ते नमामि गंगेअंतर्गत गेल्या काही वर्षात केलेल्या कामाची बोटीतून पाहणी करतील उत्तरप्रदेश बिहार आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री तसंच पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत सीमा रस्ते संघटना या विषयावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली काल संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची बैठक नवी दिल्ली इथं झाली या प्रस्तावित संघटने बद्दल महासंचालक लेफ्टनंट जनरल इरपाल सिंग यांनी विस्तृत माहिती दिली सीमाभगालगत संरक्षण दलांसाठी रस्त्यांचं जाळं कसं बनवता येईल या बाबत देखील त्यांनी सादरीकरण केलं हरपाल सिंग यांनी केलेल्या सादरीकरणासाठी राजनाथ सिंग यांनी त्यांची प्रशंसा करतानाच सीमाभागालगत राहणाऱ्या नागरिकांना देखील याचा लाभ होईल असं सांगितलं या संदर्भात अन्य सदस्यांनी देखील आपली मतं मांडली मुंबईतल्या एका विशेष न्यायालयानं पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातला प्रमुख आरोपी फरार हिरे व्यापारी मेहूल चोक्सी याच्याविरुद्ध जारी करण्यात आलेल्या अजामीनपात्र वारंट रद्द करायला नकार दिला आहे चोक्सी याचं वकील तसंच सीबीआयचे वकील ए लिमोसिन यांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सीबीआयचे विशेष न्यायाधीश व्ही सी बडें यांनी चोक्सीला दिलासा द्यायला नकार दिला चौकशीत सहभागी न झाल्याबद्दल तसंच समन्सला प्रतिसाद न दिल्याबद्दल जारी करण्यात आलेलं वारंट रद्द करण्यासाठी चोक्सी याने गेल्या वर्षी जूनमध्ये न्यायालयात याचिका दाखल केली होती

सत्ताधारी हुजूर पक्ष तसंच विरोधी मजूर पक्षाच्या प्रत्येकी सात उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला

ब्रिटनच्या माजी गृहसचिव प्रिती पटेल विजयी झाल्यामुळे जॉन्सन यांच्या नव्या मंत्रीमंडळात त्यांचा पुन्हा समावेश होण्याची शक्यता आहे ब्रिटन मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये हुजूर पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे

हुजूर पक्षानं मजूर पक्षांच्या पारंपरिक मतदारसंघाला खिंडार पाडलं आहे

मालदीवमधे स्थैर्य समृद्दी आणि शांतता नांदण्यासाठी मालदीव सोबत घनिष्ट संबंध वृध्दिंगत करण्यासाठी भारत कटिबद्द असून त्या दृष्टीनं मालदीव सरकारला सहकार्य करणार असल्याचा विक्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला मालदीवचे सभापती मोहम्मद नशीद यांच्या नेतृत्वाखालील संसदीय शिष्टनंडळाशी झालेल्या बैठकीत ते काल नवी दिल्ली धिं बोलत होते भारत आणि मालदीव या दोन देशांतल्या सौहार्दपूर्ण संबंधांसाठी दोनही देशातल्या संसदेची भूमिका महत्वपूर्ण ठरणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले

उत्तर भारतात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी झाली उत्तराखंडमध्ये नव्याने जोरदार बर्फवृष्टी झाल्यामुळे रात्रीच्या तापमानात घट झाली काश्मीर खोऱ्यात झालेल्या बर्फवृष्टीमुळे श्रीनगर विमानतळावरून होणारी हवाई वाहतुकही प्रभावित झाली कमी दृश्यमानता आणि सततच्या बर्फवृष्टीमुळे कालही या विमानतळावरून ये जा करणारी उड्डाणं रद्द करण्यात आल्याचं विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितलं

तेरा वर्षापूर्वी ठाणे जिल्ह्यात मीरा रोड भागात टाकलेल्या धाडीनंतर दाखल प्रकरणी इजाज अक्रम शेख आणि इलियास अक्रम शेख हे दोघे भाऊ पथकाला हवे होते

इजाज याला गुरूवारी मध्यप्रदेशात बुरहानपूरमधून अटक करण्यात आलं होतं त्याची चौकशी केल्यानंतर इलियास याला दिल्लीतून अटक करण्यात आली या दोघांना अधिक तपासासाठी मुंबईत आणलं जात आहे

या प्रकरणातला मुख्य दोषी सिद्दीकी याला मृत्युदंड सुनावण्यात आला होता ऊर्जा पोलाद आणि लोह तसंच कोळसाच्या विक्रीसाठी सहा कोळसाच्या खाणींचं वितरण करण्याबाबत विचार सुरु असल्याचं कोळसा मंत्रालयानं म्हटलं आहे पंधर खाणींपैकी सहा खाणींसाठी अर्ज प्राप्त झाल्याचं मंत्र्यालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे

प्रथमच संपूर्ण गणना एपचा वापर करुन डिजिटल पद्धतीनं केली जात आहे ज्यामुळे अचुकता आणि माहिती सुरक्षा सूनिश्वित होईल केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाचे महासंचालक ए

साधू यांनी म्हटलं आहे देशभरात आज राष्ट्रीय उर्जा संवर्धन दिवस साजरा केला जात आहे उर्जा क्षेत्रातली सक्षमता आणि संवर्धन या क्षेत्रात भारताने साध्य केलेलं यश साजरं करण्याच्या उद्देशाने उर्जा विभागातर्फे दर वर्षी हा दिवस साजरा केला जातो अमेरिकी प्रतिनिधी सभेनं काल अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोगासाठी दोन प्रकरणांना मंजुरी दिली आहे पदाचा दुरुपयोग आणि संसदीय कामात अडथळा आणणेअशी ही दोन प्रकरणं आहेत महाभियोगाला सामोरे जाणारे ते तिसरे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ा आहेत

महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यात डहाणू धुंदलवाडी तलासरी आणि बोर्डी भागात आज सकाळी पुन्हा भूकंपाचा जोरदार धक्का बसला